धुळ्याहन निघालेली एसटी बस कळवणच्या दिशेनं जात असताना मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या रीक्षेवर आदळली त्यानंतर दोन्ही वाहनं रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली जखमींवर देवळा ग्रामीण तसंच मालेगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळ करत आहे

या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम गॅब्रियस यांनी दिलं आहे भारतासह जगातले सर्व देश चीनच्या हुबेई प्रांतातून आपल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तिथून परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याची गरज वाटत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दिले आहेत

शिवभोजन एपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातल्या या योजनेचे लाभार्थी आणि तेर माहितीचा आढावा घेत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं

कार्तिक त्यागीनं चार तर आकाश सिंगनं तीन गडी बाद केले